र्सोवधान र्दिवस आज देशभरात साजरा

मुंबईतील दहशतवादी हल्याला दहा वर्ष पूर्ण देशभरातून शहिदांना आदरांजली अर्पण

नागप्ररात उद्यापासून कालिदास महोत्सवाला सूरूवात

राष्ट्रपती रामनाथ कर्रोवंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरद्र मोर्दो यांनी देशवासीयांना सीवधान र्मादनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत संविधान सभेच्या र्मावभूतींचं देश सदैव स्मरण करेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे आपल्या वैयक्तिक आर्गाण सामाजिक जिवनात र्सावधानाच्या मुलभूत उद्देशांचं पालन करणं हो आपलो जबाबदारो असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे दरम्यान भारतीय संविधान र्मादनाच्या र्मामत्तानं मुंबईमधील ओव्हल मैदानासमोरोल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्तळ्याला मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी प्रष्पहार अपण करुन र्आभवादन केलं यावेळी सामाजिक न्याय आर्गाण विशेष सहाय मंत्री राजक्मार बडोले आर्गा मान्यवरांनीही डॉ

र्सांवधान दिर्नार्नामत्त मंत्रालयात भारतीय संवधानाच्या उद्देशिकेचं सार्मूाहक वाचन म्रख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी केलं

बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रणेच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी आठ वाजता दीक्षाभूमी मार्ग शासकीय आय टी आय समोर सामाजिक रॅलीचं आयोजन करण्यात आलं नागपूर आकाशवाणी केंद्रात देखिल उद्देशिक वाचन करण्यात आलं

ईंडयन ऑईल भारत पेट्रोलियम आर्माण ओएनजीसीकडून चालवली जाणारी हिंदुस्तान पेर्ट्रोलियम या कंपन्यांसह सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आपल्या जाळ्याचा विस्तार करण्याचं काम हाती घेतलं आहे अशी मार्माहती ईर्डडयन ऑईल कॉपरिशनचे अर्धिकारो पाथ व्होरा यांनी मुंबईत वाताहरांना दिली राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात आज गदारोळात झालो विधानसभेत मराठा धनगर आर्गाण मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा र्यावरोधी पक्षांनी लाऊन धरला मराठा आरक्षणासंदभातला मागासवर्गाय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण ववखे पाटाल यांनी केली धनगर आरक्षणासंदभातही सरकारनं योग्य तो र्मिणय घेऊन त्याचा अहवालही सादर करावा असं ते म्हणाले काही इतर सदस्यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला

कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा लाऊन धरत विरोधीपक्ष सदस्यांनी हौदेत उतरुन घोषणाबाजी केली अध्यक्षांनी या गदारोळातच कामकाज सुरु ठेवलं शासनाकडे मोठ्या प्रमाणावर राजकोय आर्माण सामाजिक स्वरुपाचे खटले मागं घेण्याच्या ीवनंत्या प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार हे खटले मागं घेण्याची कायवाही सुरु असल्याचं गृह राज्यमंत्री र्दिपक केसरकर यांनी सांगितलं या संदभातलो लक्षवेधी सूचना सदस्य गोर्पीकिशन बाजोरोया यांनी मांडलो होती दरम्यान राज्यातील सव प्रार्थामक शाळांतील शिक्षक पदावरोल र्मियुक्तीकरोता शैक्ष्मणक आण व्यावर्सायक अहता निश्चित करुन शिक्षक पात्रता परोक्षा बंधनकारक केलां आहे याबाबतचा प्रढोल र्निणय कायदेशीर बाबी तपासून घेतला जाईल असं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं याबाबतची लक्षवेधी सदस्य सवश्री दत्तात्रय सावंत र्वक्रम काळे नागो गाणार र्हारभाऊ राठोड यांनी मांडली होती त्यावेळी श्री तावडे बोलत होते र्यावमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवग आर्गाण र्वशेष मागास प्रवग आश्रमशाळा भशक्षक भशक्षकेत्तर अंशदान भनवृत्तीवेतनाबाबत नवीन लेखाभशष उपलब्ध करण्याची कायवाही सुरु असल्याचं विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवग आीण विशेष मागास प्रवग मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं याबाबतची लक्षवेधी सदस्य सवश्री दत्तात्रय सावंत विक्रम काळे हररभाऊ राठोड यांनी मांडलो होती

शाळा व्यवस्थापन र्सामती हा घटक सक्षम झाल्यास शाळा विकासात लोकसमुदायाचा सहभाग अधिक वाढेल

नागपूर इथं आयोजित कृषी महोत्सवात काल बांबू लागवड आर्गाण संधी या विषयावरच्या परिषदेत ते बोलत होते बांबूच्या लागवडीतून अन्न वस्त्र र्निवारा र्शक्षण आरोग्य र्आण रोजगार या अशा मूलभूत गरजा पूण होणं शक्य आहे असं वनमंत्र्यांनी नमूद केलं

मानवतेच्या ईर्मातहासातील हा एक काळा र्दिवस होता दहशतवार्दार्वावरुद्ध जगातील सव देश आर्गाण सव सम्हांनी मिळून एकत्र लढा देऊया असं आवाहन म्रख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं केलं

त्यानंतर झालेल्या कायक्रमात ते बोलत होते

पोलोस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यासह शहोदांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते म्रख्यमंत्री श्री

हॉटेल ताज ओबेरॉय नरोमन हाऊससारख्या ठिकाणी हल्ला करून दहशतवादयांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला लक्ष्य केलं

आता हे संपूण शहर सीर्सीटव्होच्या कक्षेत आलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आाण पंतप्रधान नरद्र मोदी यांनी या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अपण केर्लो आहे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कूर्टीबयांसोबत संपूण देश असून हृतात्मा पोर्गलसांना देश नमन करत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे भारत दहशतवाद संपवण्यासाठी कटोबद्ध असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं या हल्ल्यात प्राणांची आहती देणारे पोर्टालस आर्गाण नार्गारकांप्रती देश सदैव कृतज्ञ राहोल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

या महोत्सवात राष्ट्री आणि आंतरराष्ट्रीय कलावंत हजेरी लावून आपला कलाविष्कार सादर करतील यामुळं नागपूरकरांना शास्त्रीय संगिताची मेजवानी मिळणार आहे

कालिदास महोत्सवाचा नागपुरकरांना आनंद घेता यावा यासाठी शहराच्या विविध भागातून अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत सातारा इथल्या राहुल कांबळे यांनी व्यवसाय वाढींसाठी मुद्रा लोन योजनेतून कज घेत व्यवसाय वाढवला त्याबद्दल लाभार्था राहूल कांबळे यांची प्र्रातक्रिया आता आपण ऐक्या

सातारा येथे माझे शिवगणेश नावाचे कपडयाचे दुकान आहे

त्यामुळे मला माझा व्यवसाय वाढवण्यास मदत झाली महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय आर्गण ववशेष सहाय्य ववभागांतगत डॉ